ते आज पुण्यात कोरोना विषयक आढावा बैठक झाल्यानंतर बोलत होते कोरोना हे राष्ट्रीय संकट आहे परिस्थिती गंभीर असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष दिलं जात आहे असंही ते म्हणाले केंद्राची तीस पथकं वेगवेगळ्या जिल्ह्यात दाखल झाली आहेत कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आधासन त्यांनी दिलं महाराष्ट्राला एक कोटी दहा लाख लसींचे नविन डोस दिले असून लसीचं वाटप नियोजन करून व्हायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्या व्यतिरिक्त राज्याला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मदतीबाबात त्यांनी माहिती दिली

कोरोनाशी लढा देण्याबाबत सुरू असलेल्या तयारीवर आपलं लक्ष असल्याचं पवार यावेळी म्हणाले कोरोना साखळी तोडणे हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ट्रॅकींग आणि टेस्टींगचं काम प्रभावीपणे करण्याची आवश्यकता असल्याचं पवार यांनी सांगितलं कोरोनाशी लढा देताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवायला हवे असे म्हणाले सध्याच्या परिस्थितीत कोणीही राजकारण करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लष्कराची रुग्णालयंही खुली करणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली टाळेबंदीला काही व्यापारी वर्ग विरोध करत आहे

राज्यातली कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील एकनाथ शिंदे जयंत पाटील राजेश टोपे अमित देशमुख विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस विधान परिषदतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर काँग्रेस नेते नाना पटोले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे द्रदृश्य प्रणालीब्रारे बैठकीत सहभागी झाले आहेत राज्यात कडक टाळेबंदी करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबईत कडकडीत विकेंड लॉकडाऊन सुरू असून शहर आणि उपनगरातील बाजारपेठा रेल्वे स्थानकं उद्यानं आणि रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे

सिनेमागृहं आणि नाट्यगृहं बंद असून उपाहार गृहांमधून घरपोच सेवा द्यायला परवानगी आहे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे

रायगड जिल्हय़ात आज लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंद केलं असून समुद्र किनाऱ्यावरही शुकशुकाट आहे राज्य सरकारच्या ब्रेक द चैन आवाहनाला सिंधुदुर्गवासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे मात्र सरकारन व्यापाऱ्यांना यातुन सूट द्यावी अशी मागणी व्यपाऱ्यानी केली आहे जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

महाराष्ट्र गोवाच्या दोडामार्ग आणि पत्रादेवी सीमेवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात संचार बंदीला चांगला प्रतिसाद मिळाला रस्त्यावर सकाळपासूनच वाहनाची वर्दळ कमी होती सर्व द्काने बंद असल्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे बुलडाण्यात नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे

सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद आहेत धुळे शहरात विकेंड लॉकडाऊनमूळे आज सर्वच बंद आहे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शहरात पाहणी करून आढावा घेत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना समज दिली व्हन्मुंबई महानगर पालिकेच्या तसंच राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त क्बाल सिंग चहल यांनी दिली खासगी रुग्णालयात शनिवार ते सोमवार लसिकरण होणार नाही मात्र लसींचा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण केले जाईल असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत मात्र लसींचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात उद्ववलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने आज उस्मानाबादचा दौरा केला

काँप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज देशातल्या काँप्रेसशासित राज्यातले मुख्यमंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना स्थिती आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची सूचना गांधी यांनी केली

सेवानिवृत्त डॉक्टर्स तसंच परिचारिकांना पुढील काही काळासाठी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत राज्यातल्या सर्व नामांकित खासगी रुग्णालयांचे संचालक आणि तज्ञांशी काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला या बैठकीत सहभागी देशमुख यांनी या सूचना केल्या पुढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी या निवृत्त डॉक्टर तसंच परिचारिकांच्या सेवा घेता येऊ शकतील त्यामुळे अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल असं देशमुख म्हणाले खासगी रुग्णालयांनी या काळात अतिदक्षता कक्षातल्या रुग्णखाटा प्राणवायू सुविधेसह रुग्णखाटा यांचा विस्तार करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी केली राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात तातडीने व्हेंटीलेटर्स ऑक्सिजन बेड विस्ताराचे काम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले मध्य रेल्वेनं स्थानकांवर होणारी अनावश्यक गर्दी टाळायच्या हेतूनं सी एस एम टी अर्थात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ता शिवाजी सुतार यांनी ही माहिती दिली आहे सी एस एम टी व्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण ठाणे दादर आणि पनवेल या स्थानकांची प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे

काही राजकीय व्यक्तींचं लसीकरण त्यांच्या घरी जाऊन करू दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं सरकारची कानउघाडणी केली आहे प्रधानमंत्री राष्ट्रपती जर लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेत असतील तर राज्यातले राजकारणी का नाही असा सवाल मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं केला वरिष्ठ नागरिक दिव्यांग शय्येला खिळलेले रुग्ण यांच्यासाठी अद्याप ही सुविधा उपलब्ध नसताना काही राजकीय नेत्यांना मात्र तिचा लाभ मिळतो याप्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ही सुनावणी झाली कोरोनाचा वाढता प्रादु्भाव रोखण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून अनेक पावलं उचलली जात आहेत

कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये सध्या आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात असून प्रवाशांना मास्कच्या वापराबरोबरच कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळायचं आवाहन कोकण रेल्वेनं केलं आहे वाहतूक बांधकाम चित्रीकरण घरकामगार घरपोच सेवा तियादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आता रॅपिड अँटीजेन तपासणी अहवालही सादर करता येऊ शकेल

मात्र आता राज्य सरकारनं जारी केलेल्या आदेशानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टचा अहवाल नकारात्मक असेल तर त्यांना कामावर रुजू होता येईल

या ठिकाणी पोकलेन जेसीबी मशिनच्या सहाय्याने वाळूचं अवैध उत्खनन होत असल्याची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसंधरा बोरगावकर यांना मिळाली होती त्यावरून त्यांनी टाकलेल्या छाप्यात साठा केलेली तब्बल दोनशे ब्रास वाळू जप्त केली याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध ग्न्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भागवत याच्या प्रकृतीला लवकर आराम पडो अशी सदिच्छा ट्विटरवर व्यक्त केली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध तालुक्यामधली कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तालुकास्तरीय यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आर्णि महागाव आणि उमरखेड मध्ये जाऊन आढावा घेतला नांदेड शहरात गोवर्धन घाट ईथल्या शांतीधाम स्मशान भूमीत दानशूर व्यक्तीनी दान केलेले लोखंडी पिंजरे आज बसवण्यात आले

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातले काँप्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यांवर आज देगलूर या त्यांच्या मूळगावी शासकीय विमामात अंत्यसंस्कार केले गेले यावेळी खासदार हेंमत पाटील आमदार अमरनाथ राजूरकर जिल्हाधिकारी डॉ

काल मध्यरात्री अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका श्व आज दुपारी साडेचार वाजता जोरदार पाऊस झाला कडोळी परिसरातही वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत असून रिमझिम पाऊस सुरू आहे बीड जिल्ह्याच्या काही भागातही आज पावसाच्या सरी कोसळल्या परभणीच्या पालम तालुक्यात काही गावांमधून वादळीवा यांसह संध्याकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला या पावसाने शेतकरी चिंतातूर झाला आहे विशेषतः काही शेतकऱ्यांनी ज्वारी कापून ठेवली असून ज्वारीचं नुकसान होणार असे चित्र आहे प्ण्याच्या काही भागातही आज पाऊस झाला येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे